त्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारनं काल सर्व पक्षीय बैठक बोलावली होती अधिवेशन सुरळीत पार पाडण्यासाठी सर्व विरोधी पक्षांनी सहकार्य करावं तसंच व्यापक जनहिताच्या मुद्द्यांवर सर्वांनी एकत्रित चर्चा करावी असं आवाहन पतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यावेळी केलं राज्यसभेचे सभापती व्यंकय्या नायडू आणि लोकसभा अध्यक्षांनीही काल सर्वपक्षीय बैठक बोलावली होती संसदेच्या दोन्ही सभागृहातील रणनीती ठरवण्यासाठी भाजपा संसदीय समिती तसंच सर्व विरोधी पक्षांच्या स्वतंत्र बैठकाही काल झाल्या

राजीनामा रिझर्व बँकेचे गव्हर्नर उर्जित पटेल यांनी काल आपल्या पदाचा राजीनामा दिला वैयक्तिक कारणांमुळे आपण राजीनामा देत असल्याचं पटेल यांनी सांगितलं

पृढच्या वर्षी सप्टेंबर महिन्यापर्यंत त्यांचा कार्यकाल होता मात्र तो संपण्यापूर्वीच त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला मल्ल्या भारतीय बँकांचं हजारो कोटी रुपयांचं कर्ज बुडवल्याचा आरोप असणारा उद्योगपती विजय मल्ल्या याच्या प्रत्यार्पणाला ब्रिटनच्या न्यायालयानं मान्यता दिली आहे दरम्यान मल्ल्याचं भारताकडे लवकरात लवकर प्रत्यार्पण व्हावं यासाठी भारत सरकार ब्रिटनच्या सरकारबरोबर सतत संपर्कात आहे असं परराष्ट्र व्यवहार मंत्रालयानं काल स्पष्ट केलं मंत्रालयाचे प्रवक्ते रविश कुमार यांनी काल नवी दिल्लीत पत्रकारांशी बोलताना ब्रिटनच्या न्यायालयाच्या निर्णयाबद्दल समाधान व्यक्त करून ब्रिटन सरकारचे आभार मानले जावडेकर केंद्र सरकारनं भ्रष्टाचाराविरुद्ध जोरदार मोहीम उघडली आहे त्यामुळे सर्व भ्रष्टाचारी नेते लवकरच गजाआड गेलेले दिसतील असा विधास केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री प्रकाश जावडेकर यांनी काल केला केंद्रीय योजनाचा आढावा घेण्यासाठी पुण्यात आयोजित दिशा बैठकीनंतर ते पत्रकारांशी बोलत होते ते यावेळी म्हणाले

भाजपाचे बडखोर आमदार अनिल गोटे यांच्या लोकसंग्राम पक्षाला केवळ एका जागेवर समाधान मानाव लागल आहे

अहमदनगर महापालिका निवडणुकीमध्ये मात्र कोणत्याही पक्षाला बह्मत मिळालेल नाही त्यामुळे तिथे त्रिशंकू अवस्था झाली आहे

या निवडणुकीत भाजप आणि रिपाईला भोपळा देखील फोडता आला नाही

लोहा नगर परिषदेच्या नगराध्यक्षपदी भाजपचे गजानन सूर्यवंशी विजयी झाले जळगाव जिल्ह्यातील शेंदुर्णी नगरपंचायतीच्या पहिल्या निवडणुकीत मतदारांनी भाजपाला विजयाचा कौल दिला आहे

कोल्हापर कोल्हापूर महानगरपालिकेच्या महापौरपदाची उत्कंठा शिगेला पोहोचली होती अखेर काल अनेक नाट्यमय घडामोडी नंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या सरिता मोरे महापौरपदी विराजमान झाल्या तर काँग्रेसचे नगरसेवक भूपाल शेटे हे उपमहापौर पदी विजयी झाले

मात्र या संदर्भात न्यायालयात याचिका दाखल असताना आणि त्यावर कोणताही निर्णय झाला नसताना राज्य सरकारनं नव्या कायद्यानुसार नोकरभरतीची जाहिरात दिल्याबद्दल न्यायालयानं नाराजी व्यक्त केली दरम्यान काल सुनावणी नंतर न्यायालयात प्रसार माध्यमांशी बोलत असताना याचिकाकर्ते वकील गुणरत्न सदावर्ते यांच्यावर हल्ला करण्यात आला एक मराठा लाख मराठा अशी घोषणा देत एका तरूणानं हा हल्ला केला न्यायालयानं या घटनेची गंभीर दखल घेतली असून दोन्ही बाजूच्या वकीलांना तसंच याचिकाकर्ते ग्णरत्न सदावर्ते आणि जयश्री पाटील यांच्या कुटुंबियांना संरक्षण द्यावं असे आदेश दिले आहेत खलीस्तानवादी दहशतवाद विरोधी पथकानं पुणे जिल्ह्यातल्या चाकण मधून एका संशयित खलिस्तानवाद्याला नुकतंच ताब्यात घेतलं असून त्याच्यावर बेकायदा प्रतिबंधक हालचाली कायद्यानुसार कारवाई करण्यात आली आहे त्याच्याकडून एक पिस्तूल आणि पाच जिवंत काडतूसे जप्त करण्यात आली आहेत खालीस्तानच्या निर्मितीसाठी तो पाकिस्तानसह त्रिर देशातील दहशतवादी विचारसरणीच्या लोकांशी संपर्कात असल्याचं तपासात समोर आलं आहे त्याच्या एका साथीदाराला पंजाबमधून अटक करण्यात आली आहे भिलार भिलार या पुस्तकांच्या गावात नुकतंच लेखक प्रकाशकांच समेलन झालं मराठी साहित्य महामंडळ मराठी प्रकाशक संघ आणि महाराष्ट्र साहित्य परिषदेनं एकत्रितपणे या संमेलनाचं आयोजन केलं होतं या संमेलनाविषयीचा वत्तांत आमच्या प्रतिनिधीकडून

वीणा देव आणि मृणाल देव या मायलेकींशी रंगलेल्या गप्पा तसच गदिमा बाबुजी आणि पुलंच्या जन्मशताब्दिनिमित्त झालेला स्मरण प्रतिभावंतांचे या कार्यक्रमांनी रसिकांना मनमुराद आनंद दिला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

वैद्यकीय क्षेत्राचा संबंध सामान्य माणसाच्या आरोग्याशी येत असल्यानं या क्षेत्रातील उच्च गुणवत्तेसाठी विद्यार्थी प्राध्यापक आणि विद्यापीठानं एकत्रित प्रयत्न करावेत असं आवाहन कोटेचा यांनी यावेळी केलं

सांगलीच्या अनुजा बंदगर हिनं सहा पदक मिळवली

गोंदिया गोंदिया क्रिं जिल्हा पोलीस विभाग आणि जिल्हा फुटबॉल असोसिएशननं राज्यस्तरिय फुटबॉल स्पर्धेचं आयोजन केलं आहे

क्रिकेट अॅडलेड कसोटी क्रिकेट मालिकेतल्या पहिल्या सामन्यात काल भारतानं ऑस्ट्रेलियावर ऐतिहासिक विजय मिळवला

सामनावीराचा मान चेतेक्षर पुजाराला मिळाला